चळवळीचं रूप देण्यात माध्यमांची भ्मिका महत्वपूर्ण असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन

नितीन गडकरी यांचं वक्तव्य

जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्या हसते सुरूवात राष्ट्रनिर्माणातला एक मजबूत स्तंभ म्हणून माध्यमांनी योग्यरित्या जबाबदारी पार पाडली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत आज दैनिक जागरण मंचाच्या कार्यक्रमात ते बोलत होते बेटी बचाओ बेटी पढाओ तसंच स्वच्छ भारत या अभियानाला राष्ट्रव्यापी चळवळीचं रुप देण्यासाठी माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचं ते म्हणाले सबका साथ सबका विकास आणि किमान सरकार अधिकतम शासन हा सरकारचा नियम असल्याचं त्यांनी नमूद केलं नागरिकांना सरकारवर विश्वास असून सरकार लोकांच्या कल्याणासाठी पारदर्शकरित्या काम करत असल्याचं पंतप्रधान म्हणाले

नवी दिल्लीत न्कत्याच झालेल्या कार्यक्रमात नवीकरणीय ऊर्जा सचिव आनंद क्मार यांनी हा प्रस्कार स्वीकारला

पवन ऊर्जा क्षमतेत भारताचे जगात चौथे स्थान आहे तर सौर आणि जगात एकूण नवीकरणीय स्थापित ऊर्जा क्षमतेत भारताचा पाचवा क्रमांक आहे आंतरराष्ट्रीय सौर आघाडी स्थापन करण्यात भारताने महत्त्वाची भूमिका बजावली आहे कृत्रिम ब्द्धीमत्ता सर्वांसाठी या कल्पनेचा आणखी विस्तार करण्यासाठी नीती आयोगाने जागतिक हॅकेथॉनचे आयोजन केले आहे विकासासाठीच्या मार्गात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कल्पक आणि तंत्रज्ञानविषयक मार्ग स्चवावेत हे यामागचे उद्दिष्ट आहे या संदर्भात नीती आयोग सिंगापूरच्या पर्लिन या स्टार्ट अप शी सहयोग करत कृत्रिम ब्द्धीमत्ता सर्वांसाठी याची स्रुवात करत आहे यासाठी नीती आयोग विद्यार्थी स्टार्ट अप आणि कंपन्यांना आमंत्रित करत आहे नीती आयोगाने म्ंबईत नोव्हेंबरमध्ये आयोजित केलेल्या कृत्रिम ब्द्वीमत्ता विषयक परिषदेत कृत्रिम ब्द्वीमत्ता सर्वासाठी जागतिक हॅकेथॉनची घोषणा करण्यात आली होती

पहिल्या टप्प्यात निवड झालेल्या व्यक्तींनाच दुसऱ्या टप्प्यात सहभागी होता येईल पहिल्या टप्प्यात आरोग्य स्विधा नागरीकरण आणि वित्तीय समावेश यासारख्या क्षेत्रात सूचना आणि विचार मागवले जातील द्सऱ्या टप्प्यात याचा विकास केला जाईल कृत्रिम बुद्धीमत्ता सर्वांसाठी याकरता नोंदणी सुरू असून या संकेतस्थळावर ती उपलब्ध आहे शेतकऱ्यानी परंपरागत शेती सोडून तंत्रज्ञानाची कास धरावी आज आपल्या देशात अंदाजे दोन लाख कोटीची पेट्रोलीयम पदार्थ आयात केली जातात ऊस तसेच बांबूसारख्या पिकांपासून इथॅनोल निर्मिती शक्य आहे केंद्र सरकारच्या स्संगत धोरणामूळे वाहनानमध्ये इथॅनोलचा वापर वाढविण्यात आलेला आहे या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी पीक पध्दती बदलून जैव इंधन निर्मितीसाठी लागणार्या पिकांची लागवड केल्यास शेतकर्यांना आर्थिक स्रोत प्राप्त होईल यापासून शेतकर्यांचा उत्कर्ष शक्य असल्याचे प्रतिपादन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे केंद्रिय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी केलं महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या तेहतीसाव्या पदवीप्रदान समारंभात स्नातकांना उद्देशून दीक्षांत भाषण करतांना ते बोलत होते या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे राज्यपाल विद्यासागर राव हे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना ते म्हणाले की आपल्याकडील ज्ञानाचे रुपांतर संशोधनात करणे हेच भविष्य आहे ज्ञान ही शक्ती असून ज्ञानाद्वारे कचर्यातून संपत्तीचे निर्माण करणे शक्य आहे सर्व पदवीधर विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन केलं राज्याचे राज्यपाल आणि कृषि विद्यापीठाचे क्लपती विद्यासागर राव यांच्या श्भहस्ते पदव्या प्रदान करण्यात आल्या

एच डी

राज्यातल्या खुल्या प्रवर्गातल्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण विभागाची शिष्यवृत्ती मिळणार आहे

नासीर खान यांनी सतारवादनाचं स्रवातीचं शिक्षण विख्यात सारंगीवादक उस्ताद हमीद खान यांच्याकड्रन घेतलं त्यानंतर त्यांनी त्यांचे ग्रू अरूणकुमार भट्टाचार्य यांच्याकड्रन शास्त्रोक्त सतारवादनाचे धडे घेतले लवकरच त्यांना या संदर्भातलं आकाशवाणीचे महासंचालक एफ शहरयार यांच्या स्वाक्षरीचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे

ही मदत लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं केली द्ष्काळासह राज्यातील विविध विषयांवर म्ख्यमंत्री फडणवीस आणि पंतप्रधानांचे प्रधान सचिव ऩपेंद्र मिश्रा यांच्यात चर्चा झाली द्ष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्राचं पथक राज्याच्या भेटीवर आले असल्याचे सांगून राज्यातील द्ष्काळ निवारणासाठी त्वरित मदत उपलब्ध करण्याची मागणी म्ख्यमंत्र्यांनी केली राज्याच्या ग्रामीण भागातील जनतेला हक्काचा निवारा मिळण्यासाठी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी स्रू आहे मात्र सर्वांसाठी घरे उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी राज्याला आणखी घरांच्या मंज्रीची आवश्यकता आहे

चंद्रपूर जिल्हयातील प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात इको ट्रीझमला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत त्यादृष्टीने इ वाहन वापरुन जंगल सफारी सुरु करण्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी केली इ वाहन जंगल सफारी स्रु झाल्याने मानव आणि वन्यजीवांमधील संघर्ष कमी होण्याबरोबरच पर्यटकांचा ओघ वाढणार असल्याचे म्ख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले न्याय हक्कापासून वंचित राहिलेल्या समाजाच्या विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणून अशा व्यक्तींपर्यत स्वत पोहचून न्याय हक्काबद्दल मार्गदर्शन करणे आणि न्याय मिळवून देण्यासाठी हायकोर्ट बार असोशिएशन न्यायदूतच्या माध्यमातून प्रत्यक्ष नागरिकांपर्यंत पोहचणार आहेत

या कार्यक्रमात हायकोर्ट बार असोशिएशनच्या माध्यमातून विविध समस्यांचे आणि प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे भंडारा ताल्क्यातील कवडसी इथं होणाऱ्या या कार्यक्रमात शासनाच्या विविध विभागाचे स्टॉल लागणार असून या ठिकाणी शासकीय योजनांची माहिती देण्यात येणार आहे

देशपांडे यांच्या हस्ते न्यायदूत उपक्रमाचे उदघाटन होणार आहे प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशा कर्तृत्ववान सशस्त्र सेनेम्ळे भारतीय स्रक्षित आहेत ते सिमेवर अहोरात्र देशाच्या सिमा सांभाळत असून आज त्यांच्यासाठी सढळहस्ते सशस्त्र ध्वजदिन निधी संकलीत करत संपूर्ण देश खंबीरपणे पाठिशी उभा असल्याचा संदेश पोहचणे आवश्यक असल्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन म्दगल यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमप्रसंगी बोलत होते जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या हस्ते सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाला स्रुवात करुन म्हणाले की सशस्त्र सेनेमुळे आपण सर्वजन सुरक्षित आहोत देशाची सशस्त्र सेना सिमेवर शत्रूराष्ट्रासह दहशतवादी मानवी आणि नैसर्गिक आपत्ती यांच्यासह स्वकियांसोबतही लढत असतात प्रसंगी त्यांना वीरगतीही प्राप्त होत असते त्यांच्यानंतर त्यांचे क्टूंब पाल्यांप्रती आपली सर्वाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वांनी मदत केली पाहिजे

तो प्ढील वर्षीच्या नोव्हेंबर अखेरपर्यंत संकलन केले जाते असे श्री

रविचंद्रन अश्विननं तीन इशांत शर्मा आणि जसप्रित ब्मराहनं प्रत्येकी दोन गडी बाद केले